त्यापूर्वी जास्तीत जास्त मतदरांपर्यंत पोचवण्याचा सर्वच उमेदवारांचा प्रयत्न आहे

या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक चंद्रपूर गडचिरोली चिमूर वर्धा यवतमाळ वाशीम आणि भंडारा गोंदिया या सात मतदारसंघांचा समावेश आहे पहिल्या टप्प्याच्या मतदानाला चार दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचारानं वेग घेतला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रचारसभा आज त्रिपुरात गोमती आणि मणिपूर तसंच पश्चिम बंगालमधे कुचबिहार इथं प्रचारसभा घेतली देशात लवकरच दूरध्वनी सेवा निशुल्क होईल तसंच इंटरनेट साठीचं शुल्क जगातल्या इतर देशांच्या तुलनेत कमी होईल असं प्रधानमंत्र्यांनी या प्रचारसभेत सांगितलं त्रिपुरात गोमती जिल्ह्यात उदयपूर इथं घेतलेल्या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस आणि डाव्या आघाडीवर जोरदार टीका केली भाजपाला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या आघाडीची वाटेल ते करण्याची तयारी आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला काँग्रेससह अन्य काही पक्ष माध्यम वर्गावर आणखी कर लावण्याबाबत अनुकूल आहेत असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले

दुसरीकडे काँप्रेस आणि डाव्या पक्षांनीही त्रिपुरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे त्रिपुरात असलेल्या दोन मतदारसंघांसाठी पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात मतदान होणार आहे उत्तरप्रदेशात बहुजन पार्टीच्या अध्यक्ष मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रमुख अजित सिंह यांची संयुक्त प्रचारसभा सहारपूरमधल्या देवबंद इथं झाली या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस आणि भाजपावर टीकेची झोड उठवली भाजपा अध्यक्ष अमित शहा आज चंद्रपूर आणि गडचिकोली इथं प्रचार सभा घेणार होते मात्र या सभा रद्द झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या मंगळवारी लातूरमध्ये औसा इथं एकत्रित सभा घेणार आहेत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली गेल्या पाच वर्षात चांगली कामगिरी सिद्ध करण्यात आणि गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात रालोआ सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे काँग्रेस नेता आनंद शर्मा यांनी आज नवी दिल्ली इथं पक्षाच्या निवडणूक अभियानाची सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते देशातले युवक शेतकरी आणि गरीब जनतेला न्याय देणं हे आपल्या पक्षाचं प्रमुख उद्दिष्ट असून सर्वांसाठी न्याय हा पक्षाच्या निवडणूक अभियानाचा महत्वाचा मुद्दा असल्याचं ते यावेळी म्हणाले भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आज भुवनेश्वर इथं ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जारी केला आपल्या जाहीरनाम्यात भाजपानं राज्याच्या विकासाकरता नऊ आश्वासनांचा समावेश केल्याचं ते यावेळी म्हणाले आपल्या पक्षानं कला संस्कृती आणि प्रशासनातल्या व्यक्तींचा राजकारणात समावेश केला असून भ्रष्टाचारी आणि अकार्यक्षम सरकारला जनता मत देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

भंडारीपोखरी इथं निरंजन पटनायक भद्रक इथं नलिनीकांत मोहंती आणि बळीकुडा इरासमा इथं डॉ लालेतेंदू महापात्रा यांचा यात समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांमधे मतदानाच्या आदल्या दिवसापासून मतदान पूर्ण होईपर्यंत प्रचारकी जाहिरातींवर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्य अधिकारी प्रविण कक्कड यांच्या घरांवर आज सकाळी आयकर विभागानं छापे टाकले

प्रविण कक्कड माजी पोलीस अधिकारी असून कमलनाथ यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या वर्षी कक्कड यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती

माले इथें काल पक्षानं हा विजया साजरा केला यावेळी सत्तारुढ पक्षाचे मंत्री तसेच राष्ट्रपती सहभागी झाले होते

प्रोग्रेसिव पार्टी ऑफ मालदिव्स आणि पिपल्स नॅशनल काँग्रेसला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळूरु इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर चार गडी राखून विजय मिळवला

आजचा दुसरा सामना जयपूर इथं राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघामधे होत आहे महाराष्ट्रात हिंगोली तालुक्यात कनेरगाव नाका इथं भागवत सप्ताहानिमित्त आयोजित यात्रेत खेळण्यातला फुगा मुलांसह आकाशात उडून झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला तर चार मुलं जखमी झाली कनेरगाव इथल्या वसतिगृहातले हे विद्यार्थी असून जट्रेतल्या मिकी माउसच्या आकाराच्या फुग्यावर उड्या मारण्याचा खेळ खेळताना जोराचा वारा सुटल्यानं तो फुगा शंभर फूट उंच आकाशात उडाला जखमी मुलांना वाशीम इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेत्या सकीना इत्तू यांच्या घरावर आज अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला दक्षिण काश्मिरातल्या कुलगाम जिल्ह्यात दमहाल हंजीपुरा भागात असणाऱ्या सकीना इत्तू यांच्या घरावर हातबॉम्ब फेकले या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली मुंबईत राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्यायमूर्ती नंद्रजोग यांना शपथ दिली

देशांतर्गत विमान उद्योगाला समान संधी मिळण्याच्या दृष्टीनं विमानाला लागणारं इंधन अर्थात एव्हिएशन टरबाइन फ्युएल वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणायला हवं असं मत नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं

ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून ब्रिटिश संसदेत वाद घालणाऱ्या दोन्ही पक्षांना ब्रिटनच्या प्रधानमंत्री तेरेसा मे यांनी निर्वाणीचा इशारा दिला असून आपल्यापुढे युरोपीय संघातून बाहेर पडणं अथवा ब्रक्झिटच्या प्रस्तावाची जोखीम पत्करणं याशिवाय अन्य कुठलाही पर्याय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं